राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पंढरपूरच्या वारीला आजपासून सुरवात राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार असून कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकरणांची व्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली या प्रकरणी विरोधी पक्षानं केलेले आरोप चुकीचे आहेत प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे त्या संदर्भातील कुठलीही फाईल मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडं येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं

त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते

कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली जमीन ही राज्य सरकारची असून सिडको त्याचं नियोजन प्राधिकरण आहे या जमीन वाटप प्रकरणाशी महसूल नगरविकास विभागाचा संबंध नाही या प्रकरणांची फाईल मंत्रालयात येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची व्यायालयीन चौकशी करण्यात येईल

दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली निवेदनाद्वारे माहिती देताना श्री तावडे म्हणाले दहावी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्यानं त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या

त्यामुळं सभागृहाचं कामकाज सुरूवातीला दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं मागील तीन वर्षात राज्य सरकारनं केलेल्या एकाही शिफारशी इतका भाव केंद्र सरकारनं एकदाही केला नसताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पिकांच्या हमीभावाबाबत ऐतिहासिक वाढ म्हणून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करीत आहेत असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय म्रंडे यांनी केला आहे काल केंद्रानं शेतमालाला वाढीव हमीभाव देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची स्त्रती केली होती त्यावर आज विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या स्त्रतीवर जोरदार आक्षेप घेत टिका केली आहे तीन वर्षात राज्यानं केलेली शिफारस आणि केंद्रानं दिलेला हमीभाव याचे आकडे त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्यानं सौरपंपाचं वाटप व्हावं जेणेकरून सिंचन क्षेत्र आणि क्रुषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागप्र इथं केलं विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांतून प्रयत्न होत आहे

अशावेळी जिथं वीज पुरवठा करणं शक्य नाही अशा ठिकाणी सौरपंप प्राधान्यानं पुरविण्यात यावे त्यामुळं शेतकरी उपलब्ध पाणीसाठ्यावरून पीकं घेऊ शकतील

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातील रस्त्यांसाठी एकत्रित परवानगी प्रक्रिया वन विभागानं पूर्ण करावी असेही निर्देश त्यांनी दिले केंद्र सरकारची महत्वकांक्षी आय्रष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना लाग्र करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं सार्वजनिक आणि खाजगी रूग्णालयं स्रचिबद्ध करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे सर्वांना आरोग्य सुविधा पुरवणं तसंच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराच्या रोगांवर नियंत्रण चिकित्सा देखभाल औषध पुरवठ्याची सोय उपलब्ध करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ दहा कोर्टीहून अधिक कुट्रंबांना होऊ शकेल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाच्या किंवा बनावट बोधचिव्ह वापरणाऱ्या बनावट संकेतस्थळांपासून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलं आहे

पंढरपूरच्या वारीला आजपासून सुरूवात होत आहे देहू इथून आज संध्याकाळी तर आळंदीहून उद्या पालखी निघेल दोव्ही पालख्या पुण्यात आठ जुलैला मुक्कामाला पोहोचतील

शेगावचे संत श्री गजानन महाराज मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाई त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्ती महाराज तसंच अळमनेर इथूर संत सखाराम महाराज यांच्या पालख्यांनी यापूर्वीच पंढरपूरकडं प्रस्थान केलं आहे संत नामदेव महाराजांची दिंडी काल हिंगोली शहरात पोचली शहरातल्या रामलीला मैदानावर शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीनं रिंगण सोहळा साजरा झाला

नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून अनेक लहानमोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी पैठण नगरीत दाखल होत आहेत कामगारांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत मात्र या योजनांची माहिती कामगारांना नसल्यामुळं अनेक कल्याणकारी योजनांपासून ते वंचित राहतात कामगार कल्याण विभाग हा समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना व्याय देणारा विभाग आहे त्यामुळं विभागाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा अशा सूचना कामगार मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नागपूर इथं दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्रात अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करताना ते बोलत होते कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदणी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय चांगलं काम केलं असं सांगून कामगार मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले विशेष नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये चार जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत अंदाजे दोन लाखांदून अधिक कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेतील रखडलेल्या योजना त्वरीत पूर्ण करा तसंच योजनेचं काम पूर्ण करण्यास विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निर्देश पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी नागप्रर इथं दिले पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे तेलंगखेडी परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेतील कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी श्री लोणीकर यांनी नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेंच्या कामांचा आढावा घेतला